देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांत काही भागात तात्पुरत्या कालावधीसाठी टाळेबंदी

आर्थिक अडचणीतल्या वित्तीय संस्थांना वैधानिक आधार देऊन त्यांचं पुरुज्जीवन करण्यासाठी महामंडळाची गरज रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांचं मत

तणाव निवळण्यासाठी सैन्य माघारी बाबत भारत आणि चीनमध्ये एकमत त्याबाबतची प्रक्रियाही स्रू परराष्ट्र व्यवहार मंत्री एस

मराठा आरक्षण प्रकरणी ज्येष्ठविधिज्ञ कॉंग्रेस नेते कपील सिब्बल सर्वोच्च न्यायालयात महाराष्टू सरकारची बाजू मांडणार

यावेळी बोलताना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळण्याबरोबरच व्यक्तिगत स्वच्छता आणि इतर पथ्यांचं काटेकोर पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला या साथरोगाची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांबरोबर स्थानिक प्रशासन समन्वयानं काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

अमिताभ ख्यातनाम अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः या बातमीची पुष्टी केली त्या दोघांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दोघानाही थोडा खोकला आणि ताप असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या चाचण्या मात्र निगेटिव्ह आल्या आहेत कोरोना प्रयोग रुग्णांच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष ठेवता येणं शक्य आहे अशाच आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये संशोधन उपचार पद्धतीचा वापर व्हावा अशी सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे उपचार करताना ऑक्सिजन प्रतिजैविके यांच्याबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या क्ट्रंबासाठी मानसिक समूपदेशन यावर भर द्यावा असा सल्लाही देण्यात आला आहे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करताना हायड्रोकसीक्लोरोक्वीनचा वापर करण्याची शिफारसही करण्यात आली आहे

या नागरिकांना शारजा मस्कत दुबई क्वालालंपूर टोरांटो शिकागो न्यूयॉर्क लंडन सिंगापूर मनिला इथून परत आणल्याचं त्यांनी सांगितलं सोशल मिडिया माहिती तज्ञ मत अनेक अनधिकृत स्रोतांकडून कोरोना संसर्गाबाबत मिळणाऱ्या माहितीमूळं लोकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण असून त्याचा समाजावर परिणाम होतो असं मत विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेमधील मानसोपचार तज्ञ डॉक्टर सोनाली बाली यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं त्यामुळं नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं लोकांनी पुस्तक वाचन व्यायाम आणि संगीत ऐकणे अशा सकारात्मक कामांमध्ये वेळ व्यतीत करावा असा सल्लाही तज्ञांकडून देण्यात आला आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी टाळेबंदी लागू करण्याचा अथवा काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीसह शहरालगतच्या ग्रामीण भागातही उद्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होत आहे याशिवाय नांदेड सोलापूर आणि नवी मुंबईतही उद्यापासून निरनिराळ्या कालावधीसाठी टाळेबंदी केली जाणार आहे

राज्यातली सर्व कार्यालयं बाजार आणि इतर संस्था तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी औद्योगिक क्षेत्रातलं कामकाज मात्र सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांसह सुरू आहे

या काळात सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील तसंच खासगी आणि व्यापारी दुकानेही बंदच असतील स्वस्त धान्य दुकानं दुध आणि भाजी विक्री केंद्रे ठराविक वेळांमध्ये सुरू राहतील

मध्यप्रदेशमध्ये यापुढे प्रत्येक रविवारी टाळेबदी पुकारण्यात येणार आहे सर्व बाजारपेठा कार्यालये आणि इतर आस्थापना या दिवशी बंद राहतील मात्र दुग्धव्यवसाय औषधं दुकानं आणि रुग्णालयं यामधून वगळण्यात आली आहेत

तमिळनाडूमध्ये आज राज्यात सर्वत्र संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे जुलै महिन्यात दर रविवारी टाळेबंदी करण्याचा निर्णय झाला असून टाळेबंदीचा हा सलग दुसरा रविवार आहे नागरिकांची गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

गुजरातमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता राज्य सरकारनं फेटाळली आहे गुजरातमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या त्या बातम्या चुकीच्या आणि सत्याला धरून नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे

भारतीय स्टेट बँकेनं आयोजित केलेल्या वार्षिक आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते

काही मुद्द्यांचं सखोल परीक्षण आवश्यक असल्यामुळे सरकारनं हे विधेयक मागे घेतलं होतं असं सांगून दास म्हणाले की एखाद्या वित्तीय संस्थेला काही धोका असल्यास हे नियामक महामंडळ त्याची पूर्वसूचना देऊ शकतं तसंच तो धोका टाळण्यासाठी वेळीच आवश्यक पावलं देखील उचलू शकतं तसंच बँकिंग आणि बिगर बँकिंग व्यवस्थापनाच्या संपर्कात राहून धोका निर्माण करू पाहणाऱ्या बाबीही ओळखून तो टाळण्यासाठी योग्य कारवाईसाठी मदत करू शकतं मात्र या सगळ्यासाठी कायदेशीर व्यवस्था असणें आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं जयशंकर चीन सैन्य माघारी आणि तणाव कमी करण्याबाबत भारत आणि चीनमध्ये एकमत झालं असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं आहे

दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर एकमेकांच्या फारच जवळ आल्यानं त्यांना माघारी घेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले मराठा मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकील ताफ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कोन्ग्रेस नेते कपिल सिब्बल सहभागी झाले असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीने सरकारी वकील मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांच्यासमवेत बैठक घेतली

उत्तर आणि इशान्यभारतात काही ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजात म्हटलं आहे